त केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांसाठी नवीन आरोग्य इशारा जारी

याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या म्ख्य सचिवांना पाठवलं आहे स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी जमा न करणं स्रक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचं निर्देश या पत्रात राज्य जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत गृहमंत्रालयाच्या आदेशान्सार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा म्ख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार असून केवळ पंतप्रधानांचं राष्ट्राला संबोधन मानवंदना ध्वजारोहण राष्ट्रगीत या कार्यक्रमांचा समारोहात समावेश असेल डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यांसारखे कोविड योद्धे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील देशाला स्वावलंबी बनवणारे विविध उपक्रम तसंच आत्मनिर्भर भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन सरकारनं केलं आहे

सहायता सामग्री संबंधित गाड्यांदवारे प्ढे नेण्यात येईल या मदत प्रवण्यात ताडपत्री साड्या धोतर सूती ब्लँकेट स्वयंपाकाची भांडी सर्जिकल मास्क पी पी ई किट्स आणि ग्लोव्हज यांचा समावेश आहे यावेळी केंद्रीय रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते भारतीय रेडक्रॉस सोसायटी देशातील प्रग्रस्त लोकांना आधार आणि सहायता प्रदान करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसमवेत कार्यरत असते

भारतीय लष्करात आता महिलांना स्थायी कमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासंदर्भात औपचारिक मंज्रीपत्र काल सरकारनं जारी केलं त्यामुळे आता महिला अधिकारी लष्करात महत्वाची भूमिका बजाव् शकतील आतापर्यंत लष्कराच्या केवळ न्याय शिक्षण आणि आरोग्य विभागातच महिलांना स्थायी कमिशन मिळू शकत होतं इतर विभागात महिलांच्या नेमण्का केवळ शॉर्ट सर्व्हिस कमिशनवरच होत असत त्यांना आता सर्व दहाही विभागांमध्येही स्थायी कमिशन मिळू शकणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन नियमांमध्ये स्धारणा करत सर्व तंबाखू उत्पादनांसाठी नवीन आरोग्य इशारा जारी केला आहे

तंबाखू उत्पादन आणि प्रवठा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी उत्पादनावर हा नवीन इशारा असेल याची खात्री करून घ्यायची आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देश विदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण संकेतस्थळावर तसंच मोबाईल अप्रवर याचं प्रसारण केलं जाईल आकाशवाणी प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार असून संध्याकाळी आठ वाजता क्षेत्रीय भाषेत प्नःप्रसारण केलं जाईल

लॉकडाऊनसंदर्भात गेल्या काही दिवस स्रू असलेल्या आणि याम्ळं जनतेमध्ये पसरलेलं संभ्रमाचं वातावरण दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक मनपा म्ख्यालयात बोलवली होती या बैठकीनंतर म्ंढे बोलत होते बैठकीला शहरातील लोकप्रतिनिधी पोलिस आय्क्त आदी उपस्थित होते या जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावं आणि या विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यास सहायता करावी असं आवाहन मनपा आयुक्तांनी यावेळी केलं जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही गोष्टी स्रू राहणार नसून या दोन दिवसात सकारात्मक बदल दिसून आल्यास अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज भासणार नसल्याचं ते म्हणालेत या दोन दिवसात नागपूर शहरात नाकाबंदी असणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात अत्यावश्यक कारणाशिवाय न येण्याच आवाहनही त्यांनी यामाध्यमातून केलं आहे

एक जूनपासून ऑनलाईन वर्ग स्रू करण्याच्या सरकारच्या निर्णयामध्ये पूर्व प्राथमिक आणि इयता पहिली आणि द्सरीच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलं होतं परंत् काल जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशात सरकारनं शाळांना सर्व वर्गांसाठी ऑनलाइन सत्रे घेण्यास सांगितलं आहे राज्य शासनाच्या नव्या आदेशान्सार पूर्व प्राथमिक वर्ग सोमवार ते शुक्रवार दररोज तीस मिनिटांसाठी घेण्यात येतील ज्यात शिक्षक संवाद साधत विद्यार्थ्याच्या पालकांना मार्गदर्शन करतील

याबाबत शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत आणि पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथं दिले विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रप्र जिल्ह्यातील आसोलामेंढा गोसीखर्द राष्ट्रीय प्रकल्प तसंच बाधित क्षेत्रातील विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते आसोलामेंढा धरणाच्या ब्डित क्षेत्रातील चार गावांच्या भूसंपादनाच्या दराबाबत भूधारकांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल करावी भूसंपादनाच्या दराबाबत प्राधिकरणातील पिठासीन अधिकारी निर्णय घेतील

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आवश्यक खत प्रवठा व्हावा यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आय्क्त स्तरावर पाठप्रावा केला काल म्ंबई इथं यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाला द्रध्वनी करून जिल्ह्यातील य्रियाच्या कमतरतेबाबत माहिती दिली येत्या तीन चार दिवसांमध्ये आणखीन युरिया उपलब्ध होईल त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नवीन व्यवसायांना चालना मिळावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी रोजगारनिर्मिती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचं शासनाचं धोरण आहे त्यानुसार अधिकाधिक नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी दिलेत

शहरी आणि ग्रामीण भागात नवा उदयोग किंवा सेवा सुरू करू इच्छिणा यांना शासनाकडून अन्दान दिलं जाणार असून जिल्ह्यात विविध उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावा तसंच या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत

या संदर्भात मंत्रिमंडळानं या काप्स खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल म्ख्यमंत्री उपम्ख्यमंत्री तसंच सहकार आणि पणन मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे

तसंच सी सी आय

दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचं घोषित केलं आहे

त्यानुसार खरेदी नियोजन करून या काळात कापूस खरेदी करण्यात आला आहे